पुण्यातल्या राजीव गांधी रुग्णालय कमला नेहरू रुग्णालय ससून रुग्णालय सुतार दवाखाना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रूबी हॉल रुग्णालय नोबेल हॉस्पिटल आणि भारती हॉस्पिटल याठिकाणी या मोहिमेला सुरुवात होणार आहे पिंपरी चिंचवड शहरात नवीन जिजामाता रुग्णालयासह यमुनानगर नेहरुनगर वाय सी एम पिंपळे निलख कासारवाडी तालेरा आणि ई एस आय एस या रुग्णालयांतून लसीकरण करण्यात येणार आहे लसीकरणादरम्यान सुरक्षिततेची प्रर्णपणे काळजी घेण्यात आली आहे लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांपैकी ज्यांचं लसीकरण उद्या होणार आहे अशांना तसा एस एम एस पाठवण्यात आला आहे इतरांनी केंद्रावर गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

आता हे विमानतळ पुरंदर तालुक्यातल्याच पांडेश्वर आणि रिसे पिसे गावांच्या परिसरात स्थलांतरित होण्याचा संभव आहे जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी निश्चित करण्यात आलेल्या जागेपैकी मोठी जागा ही सुपीक आणि फळवाग शेतीखाली असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता ही नवी जागा ओसाड असल्यानं शेतकऱ्यांचं कमीत कमी न्कसान होईल असं जिल्हा प्रशासनाने राज्य आणि केंद्र सरकारला सादर केलेल्या आपल्या नव्या प्रस्तावात म्हटलं आहे महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने राज्याच्या विशेषतः अविकसित भागातल्या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आराखडा तयार केला आहे आणि यामध्ये मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे

प्णे नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतरांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या

बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पारपडलं दौंड तालुक्यातील कुसेगाव इथे मात्र दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी सौम्य लाठीचार करून परिस्थिती नियंत्रणात आणली

राज्यभरातल्या गावोगावच्या जत्रा आणि यात्रांना परवानी देऊन त्यातल्या तमाशासारख्या लोककलांच्या खेळांना अनुमती देण्याची मागणी तमाशा आणि लावणी कलाकारांच्या संघटनेनं केली आहे

मात्र स्थानिक पातळीवर याचा अंतिम निर्णय शक्य नसल्यानं राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची वाट पाहावी लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे आर्थिक आणि ऊर्जा बचतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीनं आता एल ई डी चे पथदिवे बसवण्यात येणार आहेत

ज्येष्ठ लघ्पटनिर्मात्या विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहालयातल्या अनेक दुर्मीळ ग्रंथांचा आणि फिल्म्सचा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे विजया मुळे यांच्या कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी नुकताच हा दुर्मीळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केला या संग्रहात दोनशेपेक्षा जास्त चित्रपटविषयक ग्रंथ अनेक व्ही एच

एम

बी ए अभ्यासक्रम द्रस्थ पद्धतीने सुरू करण्यात आला आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत